त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असा विश्वास पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला

पंचनामे करण्यात अडचणी आल्यास संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे फोटो काढून पाठवले तरी त्या आधारे योग्य ती भरपाई दिली जाईल अस म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं

अतिवृष्टी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या चांडोह या गावातील घरांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पाहणी केली नुकसानीसंदर्भात मदतीची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना राम यांनी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना दिल्या पाटील पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अतिवृष्टीने बाधित भातशेती फळबाग भाजीपाला शेतीची पाहणी करून पाटील पुरंदर तहसील कार्यालयात पुरंदरसह मावळ बारामती विपूर तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन तूर कांदा भाजीपाला आदी खरीप पीकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल आहे शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे

पी वाय सी चा आदित्य दावरे सामनावीर ठरला

हवामान गेल्या महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अजूनही पूणे शहर आणि परिसराला झोडपून काढत आहे

पुणे वेधशाळेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उद्याही पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे